सरकार अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करत नाही तोपर्यंत कामकाज होऊ देणार नाही अशी भूमिका विधानसभेतले विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती

यावेळी भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये धक्काब्क्कीचा प्रकारही घडला त्यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले सभागृहाचं कामकाज आधी अध्या तासासाठी तहकूब आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं

नगरअध्यक्ष आणि संरपचांची निवडणूक थेट होणार नाही नगरसेवक आणि सदस्य निवड करणार अशा स्वरुपाचं विधेयकही आज विधानसभेत झालं विधान परिषदेतही शेतकऱ्यांना मदतीच्या मुदद्यावरून सताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली या मुद्यावरून सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज आधी दोन वेळा पंधरा मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दरम्यान मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी विरोधी पक्षावर जोरदार टीका करत परंपरेला कांळीमा फासेल असं वर्तन न करण्याचं आवाहनं केलं एका महिन्यात मंत्रिमंडळ विस्तार करू न शकणारं राज्य सरकार शेतकऱ्यांना काय मदत करणार असा प्रश्न उपस्थित करत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सरकारवर टीका केली आहे ते आज सिंध्दूर्ग जिल्ह्यात क्डाळ इथं भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते नागपूर विधानभवन परिसरात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे उभारण्यात आलेल्या लोकराज्य मासिकाच्या दर्मिळ अंकाच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी भेट देऊन आज पाहणी केली लोकराज्यचे अंक संग्रही ठेवण्यासारखे आहेत असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी म्हणाले

देशाचे नवे लष्करप्रम्ख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज म्कूंद नरवणे यांची निय्क्ती झाली आहे सध्या ते लष्कराचे उपप्रम्ख म्हणून कार्यरत आहेत

मूळचे प्ण्याचे असलेले नरवणे आकाशवाणीच्या माजी वृतनिवेदक सुधा नरवणे यांचे प्त्र आहेत

वस्तू आणि सेवा कर परताव्याचं आश्वासन केंद्र सरकार मोडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना दिली आहे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 नैसर्गिक आपतीमुळे तसंच उपभोक्त्यांकडून मागणी घटल्यानं कर संकलन कमी झालंय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

ज्येष्ठ साहित्यीक वसंत आबाजी डहाके यांना दिलीप चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव सन्मान कृष्णात खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी ललित ग्रंथ प्रस्कार दता पाटील यांना हंडाभर चांदण्या या नाटकासाठी रा

दातार नाट्य प्रस्कार तर नितीन रिंढे यांना लीळा प्स्तकांच्या या ग्रंथासाठी अपारंपरिक ग्रंथ प्रस्कार जाहीर झाले आहेत पाकिस्तानचे माजी लष्करशाह परवेज म्शर्रफ यांना विशेष न्यायालयानं मृत्य्दंडाची शिक्षा ठोठावली आहे

नांदेड जिल्ह्याची खरीप हंगामातील अंतिम आणेवारी जिल्हा प्रशासनानं जाहीर केली असून यंदा पन्नास टक्क्यापेक्षा आणेवारी कमी आली आहे आणेवारीचा अहवाल औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला आहे

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पीकांच मोठ न्कसान झालं त्याचा परिणाम आणेवारी घसरण्यावर झाला आहे सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या आठही पंचायत समिती सभापतीपदासाठीची आरक्षण सोडत आज काढण्यात आली या सोडतीनुसार मालवणमधे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालं आहे तर वैभववाडी सभापती पद मागास प्रवर्गातल्या महिलेसाठी आणि दोडामार्ग सभापती पद मागास वर्गासाठी राखीव झालं आहे क्डाळ वेंगूर्ले आणि सावंतवाडी सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गातल्या महिलांसाठी आरक्षित झालं आहे कणकवली आणि देवगड पंचायत समिती सभापतीपदी सर्वसाधारण प्रवर्गातला उमेदवार निवडला जाणार आहे लातूर जिल्ह्यातल्या रेशीम शेतीला जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी आज भेट दिली शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तृती लागवड करून रेशीम शेतीकडे वळावे जिल्हा प्रशानातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांच्या सर्व अडी अडचणी अधिकारी वर्गानं ताबडतोब सोडविण्या बाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या ध्ळे जिल्ह्यातला शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना जिल्हा बँकेनं ताब्यात घेतला तर आंदोलन करू असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षानं दिला आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ध्वळे नंदूरबार जिल्हा सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना आज यासंदर्भातलं निवेदन दिलं कारखान्याचा ताबा घेण्यासाठी जिल्हा बँकेनं दिलेली नोटीस बेकायदेशीर आहे असं या निवेदनात म्हटलं आहे जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या करंजळा इथं आज द्पारी ट्रॅक्टरखाली दबून एकाचा मृत्यू झाला शेतातलं काम संपवून गावाकडे जात असताना जायकवाडी डाव्या कालव्याच्या चढावर त्याचा ट्रॅक्टर उलटल्यानं ही दुर्घटना घडली

याप्ढे या म्लींच्या पालकांनीही वर्षाला किमान एक हजार रूपये जमा करावेत असं आवाहनही त्यांनी केलं

विदर्भाच्या काही भागात तापमानात काहीशी वाढ झाली असून येत्या दोन दिवसात राज्यामधे हवामान कोरडं राहण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे